समाजातल्या या घटकांच्या उन्नतीमधे सर्वांनी आपलं योगदान दयाव असंही ते म्हणाले दिव्यांग दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय प्रस्कार सोहळ्यात बोलत होते उल्लेखनीय कार्य केलेल्या दिव्यांग व्यक्तींना तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणा या संस्था आणि व्यक्तींना या पुरस्कारनं गौरवण्यात येतं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत दिव्यांग विदयार्थ्यांनी आज नाशिक शहरातून रॅली काढली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुनेश्वर देवी आणि समाज कल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला रत्नागिरीत आज दिव्यांग दिना निमित सर्वसमावेशक एकता दौड निघाली मुकबधिर दिव्यांग आणि मतिमंद शाळांमधल्या विदयार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य विदयार्थीही त्यात सहभागी झाले होते स्पर्धेतल्या तीन गटांमधल्या प्रत्येकी चार स्पर्धकांना गौरवण्यात आलं पालघर मधल्या वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेनं दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं केंद्र सरकारनं राज्य सरकाराना कांदयाची साठवण्क करणा या व्यापा यांवर कडक कारवाईचे तसंच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात आयात कांदा वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या सचिव समितींच्या बैठकीत देशभरातल्या कांदयाच्या वाढत्या किंमतीचा आढावा घेण्यात आला अकरा प्रमुख कांदा उत्पादक राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर व्हिडोओ कॉन्फरसिंगदवारे झालेल्या बैठकीत कांदयाचे दर नियत्रंणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली

उन्हाळ कांद्याला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भाव मिळाला आहे

अहमदनगर शहरातल्या उड्डाण प्लांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागांचे भूसंपादन करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत तातडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार डॉ सूजय विखे पाटील यांनी सांगितलं अहमदनगर शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण प्रथम प्राधान्य क्रमानं पूर्ण करण्याची मागणी गडकरी यांनी मान्य करून विभागाच्या अधिकार्याना सूचना दिल्या असल्याचंही पाटील यांनी सांगितलं नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत

मुंबई शहर आणि उपनगरात अ ब आणि क श्रेणीमध्ये शंभरहन अधिक मंडया आहेत

या कालावधीत मंडयांचे परिरक्षण आणि व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथं राज्यस्तरीय य्वा व्हॉलिबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत लातूर विभागाच्या संघानं अजिंक्यपद प्राप्त केलं

अमरावती जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसानं निराशा केल्यानंतर जोमात असलेल्या त्रीवर ढगाळ वातावरणाचा प्रभाव पडल्यानं त्रीवर महागड्या फवारणीम्ळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे जिल्ह्यात सोयाबीन कपाशी आणि तूर ही प्रमुख खरीप पिके आहेत जिल्ह्यात सोयाबीन कपाशी नंतर त्रीचं सर्वाधिक क्षेत्र आहे